नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारताची उत्तम कामगिरी पाहून जगभरातील मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक मोदी विद्यापीठ उद्गाटन देशाच्या उर्जेच्या गरजेत भूगर्भ वायूच प्रमाण पटी नं वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हटल आहे गांधीनगर इथल्या पंडित दीनदयाळ पेट्रोलियम विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्याच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाच अत्याधुनिक उत्कृष्टता केंद्रांचं आज दूर दृश्य प्रणालीद्वारे उद्वाटन केलं यात मोनोक्रिस्टलाईन सोलार फोटो व्होल्कॅनिक पॅनेल उत्पादन केंद्र जल तंत्रज्ञान केंद्र क्रीडा संकुल आणि विद्यापीठातील दोन संशोधन केंद्रांचं उद्घाटनचा समावेश आहे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण उत्तमरित्या प्रगतीपथावर असल्याचं केंद्रीय मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी म्हटलं आहे

सर्वांसाठी घर या महत्वाकांक्षी योजनेचं लक्ष्य पूर्ण करण्याच्या दिशेने वेगानं काम सुरु असल्याचं ते म्हणाले

युरोप आणि अमेरिकेत वाढत असलेल्या कोरोना प्राद्भावाच्या पार्श्वभूमीवर प्रसार नियंत्रणात ठेवण्याच्या दृष्टीनं भारत योग्य ती सर्व पावलं उचलत आहे

कर्नाटकघे उपमुख्यमंत्री सी एन अश्वथ नारायण यांनी बंगळूरू इथं काल तंत्रज्ञान परिषदेदरम्यान माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली याबरोबरच कर्नाटक हे देशातलं गुंतवणूक आकर्षित करणारं प्रमुख राज्य ठरलं आहे असंही ते म्हणाले

जीवनावश्यक सुविधा वगळता अन्य सर्व सेवा येत्या सोमवारपासून बंद राहणार आहेत

व्यक्तींशी थेट संपर्क येईल असे व्यवहार कमी करण्याचं आवाहन पंतप्रधान जस्टीन त्रूडो यांनी कॅनडावासीयांना केलं आहे नविकरणीय ऊर्जा परिषद नविकरणीय ऊर्जा क्षेत्रात भारतानं उत्तम कामगिरी केली असून जगभरातील मोठ्या कंपन्या भारतात गुंतवणूक करण्यास उत्सुक असल्याचं केंद्रीय ऊर्जा आणि नविकरणीय ऊर्जा राज्यमंत्री आर के सिंघ यांनी म्हटलं आहे

चेन्नाई मेट्रो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचा कोनशिला समारंभ त्यांच्या हस्ते होणार असून चेन्नई जवळील थेर वाय कान्दिगाई या पाचव्या पाणीसाठ्याचं लोकापर्ण त्यांच्या हस्ते होणार आहे कोईमतूर इथं रस्ते आणि अन्य विकासकामांचा शुभारंभही शहा यांच्या हस्ते होणार आहे त्यांनतर ते भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करणार आहेत छठ पजा समाती भाविकांनी आज उगवत्या सूर्याला अर्घ्य देत चार दिवस सुरू असलेल्या छठ पूजा उत्सवाची सांगता केली

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेकांनी आपल्या घरातच पाण्याचा टब किंवा टाकीत उभे राहून सूर्याला वंदन केलं हुतात्मा हुतात्मा स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज मुंबईतील हुतात्मा चौक इथल्या हुतात्म्यांच्या पवित्र स्मृतीस पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी मराठी जनतेनं सर्वस्व पणाला लावून लढा दिला

पंतप्रधान उत्तर प्रदेश प्रकल्प उत्तर प्रदेशातील विंध्याचल भागातल्या ग्रामीण जलपुरवठा केंद्राचं उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून भूमिपूजन होणार आहे मिर्झापूर आणि सोनभद्र जिल्हयात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत

उद्या होणाऱ्या या कार्यक्रमाला उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील उपस्थित राहणार आहेत गुगल करार गुगल कंपनीनं फ्रान्समधल्या सहा वृत्तपत्र आणि नियतकालिकांबरोबर कॉपीराईट करार केला आहे जगातील सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलघा सुरुवातीला कोणत्याही प्रकाशकाला मजकूर वापरासाठी पैसे देण्यास विरोध होता आपल्यामूळंच अनेक जण या वृत्तपत्र आणि नियतकालिकांच्या संकेतस्थळांना भेटी देतात असा गुगलचा दावा होता